अनिल बोंडे यांच्या हस्ते कृषी संवाद उपक्रमाचं उद्वाटन त अमरावती जिल्ह्यातल्या जामठी गावानं सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत पारितोषिक पटकावलं

राजधानी नवी दिल्लीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून यासाठी विविध स्तरांवर बंदोबस्त करण्यात आला आहे दिल्ली पोलीसांसह निमलष्करी कर्मचारी तैनात राहणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या मंत्रालयात ध्वजारोहण करणार असून त्यासाठी तयारी आणि विविध पथकांची रंगीत तालिम नुकतीच पार पडली त्रिप्रा आसाम छतीसगढ नागालँड या ठिकाणी देखील स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याची तयारी जोमानं सुरु असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे दरम्यान जम्मू काश्मीर सरकारतर्फे देखील स्वातंत्र्यदिन सोहळा स्रळीत पार पाडण्याच्या दृष्टीनं व्यवस्था करण्यात आली आहे याठिकाणी राज्यपाल सत्यपाल मलिक म्ख्य सोहळ्यात ध्वजारोहण करतील

आकाशवाणीवरून या कार्यक्रमाचं प्रसारण संध्याकाळी सात वाजता करण्यात येईल

एम रेनबो आणि अन्य वाहिन्यांसहित य्ट्यूब आणि संकेतस्थळावर हा कार्यक्रम पाहता येणार आहे अभिभाषणानंतर आकाशवाणीवरून त्याचा प्रादेशिक भाषेतील अन्वाद आठ वाजता प्रसारित करण्यात येईल

नागपूर महानगरपालिकेच्या प्रांगणात नागप्रच्या महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर तसंच मनपा अधिकारी उपस्थित राहतील अमेरिकन काँग्रेसच्या जॉर्ज होल्डींग जो विल्सन ल्यूई फ्रँकेल ज्यूलिया ब्राउनली या वरिष्ठ सदस्यांच्या शिष्टमंडळाने आज विधानमंडळाला भेट देऊन राज्याची विधिमंडळ कार्यपद्धती आणि कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आदींनी शिष्टमंडळाशी चर्चा केली तसेच अमेरिकेची लोकशाही पद्वती कार्यपद्वतीची माहिती घेतली जागतिक तापमानवाढ हवामान बदल पर्यावरणाशी निगडित समस्या दहशत इत्यादी मुद्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली हिंदुमान्यतेन्सार अयोध्या ही रामाची जन्मभूमी आहे ही धारणा किती तर्कसंगत आहे याच्या खोलात न्यायालयानं जाऊ नये असं अयोध्येतल्या रामजन्मभूमी वाद प्रकरणातल्या रामलला विराजमान या पक्षानं म्हटलं आहे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या स्नावणी दरम्यान रामलला विराजमान पक्षाचे वकील सी

वैद्यनाथन यांनी न्यायालयाच्या घटनापीठासमोर य्क्तिवाद करताना विवादास्पद जमिनीची तिन्ही पक्षकारांमध्ये वाटणी करणं योग्य होणार नाही असं मत मांडलं

यात दोन किर्तीचक्र एक वीरचक्र चौदा शौर्यचक्र आठ सेनापदकं पाच नौसेना पदकं सात वायुसेना पदकं आणि पाच युद्ध सेवा पदकांचा समावेश आहे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उप कमांडंट हर्षपाल सिंग लष्कराचे सैपर प्रकाश जाधव यांना किर्ती चक्रानं सन्मानित करण्यात येणार आहे वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीरचक्र जाहीर झालं आहे

त्यानंतर तिसऱ्या दिवशी एक मार्च रोजी अभिनंदन वाघा सीमेमार्फत भारतात सुखरुप परतले

महाराष्ट्रातील तीन अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे भायखळा जिल्हा कारागृहाचे शिपाई जितेंद्र काटे आणि कल्याण जिल्हा कारागृहाचे शिपाई अशोक ठाकूर यांना उल्लेखनीय सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर झाले आहे गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्र करावेत गणेश मंडळांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी तसेच कायदा सुरक्षेच्या दृष्टिने योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले सार्वजनिक गणेशोत्सव काळात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली समन्वय समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते

अनिल बोंडे यांनी केला यावेळी राज्यातील कृषी सहाय्यकांशी कृषीमंत्र्यांनी संवाद साधला या उपक्रमाच्या माध्यमातून कृषी मंत्री शेतकऱ्यांसोबतच कृषीमित्र कृषी सहाय्यक यांच्याशी विविध बाबींवर संवाद साधणार आहेत

कृषी संवाद उपक्रमाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकाच वेळी हजारो शेतकऱ्यांशी संवाद साधतानाच कृषी सहाय्यक यांना देखील वेळोवेळी मार्गदर्शन केले जाणार आहे एखाद्या व्यक्तीला या उपक्रमांतर्गत संवाद साधायचा असल्यास तो शून्य क्रमांक दाबून कृषीमंत्र्यांशी थेट संवाद करु शकतो हे संवाद केंद्र कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त आलेले कॉल नोंद केले जातील आणि संबंधित कॉल करणाऱ्या व्यक्तीला संदेश पाठविण्यात येईल संबंधित तक्रारदार शेतकऱ्याला त्याच्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली याबाबत माहिती दिली जाईल हिंगणा मार्गावरील लिटिल वूड इथं महामेट्रो आणि बेटी बचाओ बेटी पढाओ यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचे औचित्य साधून शंभरेक महिलांनी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प घेत महा मेट्रोने लावलेल्या झाडांना राखी बांधून हा उत्सव साजरा केला कन्या भूणहत्या हंडाबळी अश्या कृतीविरुद्ध लढा देऊन मुलगी वाचवली पाहिजे हा संदेश यावेळी देण्यात आला अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी विशेषतः सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे या ठिकाणच्या बाधित लोकांचे स्थलांतर अन्य ठिकाणी करण्यात आले आहे पूरग्रस्तांसाठी इच्छुक देणगीदार मदत करु इच्छिणाऱ्या व्यक्ती संस्था संघटना यांच्याकइन मदत स्वीकारण्याकरिता अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात नैसर्गिक आपती मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे नागरिकांनी मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या निर्देशानुसार देशामधील संबंधित राज्य केंद्र शासित प्रदेशामध्ये पेंशन अदालतचं आयोजन करण्यात येत आहे

ब्लडाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथील गजानन महाराज संस्थानच्या वतीने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून यामधील अनेक गावांचे पूनर्वसन करण्याची जबाबदारी संस्थांनांची असल्याचे संतनगरी शेगाव येथील संस्थानचे कार्यकारी अध्यक्ष संत निळकंठदादा पाटील यांच्यासह विश्वस्तांकडून जाहीर करण्यात आले आहे बाळाचा जन्म झाल्यापासून ते सहा महिन्याचे पूर्ण होईपर्यंत त्याला केवळ मातेचे द्रध मिळणे आवश्यक आहे या काळात त्याला आईचे दूध न मिळाल्यास त्याचे परिणाम बालकाची वाढ आणि विकासावर होतात असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्यामसुंदर निकम यांनी आज अमरावती इथं सांगितले जिल्हा सामान्य रुग्णालयात स्तनपान सप्ताहानिमित कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते

पाणी फांडंडेशनचे प्रणेते अभिनेता आमिर खान यांनी जामठी गावाला प्रथम प्रस्कार देऊन सन्मानित केलं पाणी फाउंडेशन कडून दहा लाख रुपये तर मुख्यमंत्री निधीतून सहा लाख रुपये या गावाला प्रस्कार स्वरूपात मिळाले आहेत द्वितीय बक्षीस मिळालेल्या माणिकप्र गावाला मुख्यमंत्री निधीतून सहा लाख रुपये तसेच तृतीय बक्षीस मिळालेल्या उदापूर गावाला मुख्यमंत्री निधीतून चार लाख रुपये देण्यात आले आहे